येत्या शुक्रवारपासून हे दिशानिर्देश लागू होणार आहेत

त्यासाठी राज्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात उपस्थित राहायला हवं असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे मंत्र्यांच्या उपस्थितीबाबत आवश्यक ते आदेश जारी करण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांना दिलाय कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे आणि पवार यांच्यात चर्चा झाली त्यावेळी वाहतूक शिक्षण शेती उद्योग क्षेत्रासोबतच विविध वर्गाना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाय योजनांबाबत आपल्या सूचना पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या कोरोनामुळे राज्यात निर्माण झालेली परिस्थिती आव्हानं आणि उपाययोजनांबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली

रेड झोनमध्ये केवळ अत्यावश्यक उपचार तर इतर ठिकाणी केवळ अत्यावश्यक आणि तत्काळ उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे उपचार केले नाही तर रुग्णाचा मृत्यू ओढावू शकतो अशा उपचारांचे वर्गीकरण अत्यावश्यक तर ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होणार नाही मात्र तत्काळ उपचाराची आवश्यकता आहे अशांचे वर्गीकरण तत्काळ उपचारांमध्ये करण्यात आले आहे दातांचे उपचार करताना रुग्णांच्या लाळेशी संबंध येतो आणि यात कोरोना विषाणू आढळून येण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं हे निर्बंध लादण्यात आले आहेत

ही आजपर्यंतची सर्वाधिक संख्या आहे

या रुग्णावर औषधोपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे

अमरावती जिल्ह्यात आज आणखी एकाला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे

पालघर जिल्ह्यात आज डहाणू तालुक्यातल्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं या महिलेला सारी या आजाराची लक्षण दिसत असल्यानं तिची कोरोना चाचणी केली होती

राज्यातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत अंतिम सत्रातील परीक्षा रद्द करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केली आहे विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीला ही मागणी केल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली

पुढील दोन दिवसांत युजीसीकडून काही निर्णय न आल्यास राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव मुख्य सचिव यांच्या सोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असेही सामंत म्हणाले

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई शहराला पुन्हा एकदा पंचतारांकित मानांकन जाहीर झालं आहे देशातल्या कचरा मुक्त शहरांना दिल्या जाणाऱ्या ही मानांकनं केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदिपसिंह पुरी यांनी आज जाहीर केली

या मानांकनाबद्दल महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबईतल्या नागरिकांचं अभिनंदन केलं आहे

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं ऊंफून हे चक्रीवादळ उद्या बंगालचा उपसागर ओलांडून पश्विम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकेल त्याचा प्रभाव दिघा सुंदरबन हतीया या भागांवर जाणवेल

मुंबईतल्या कोरोना बाधितांना सामावून घेण्यासाठी एस आर ए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं आपल्या अकरा इमारती मुंबई महानगरपालिकेला सुपूर्द केल्या आहेत

मुंबईत बांद्रा टर्मिनसवरुन आज श्रमिक विशेष रेल्वेगाडी सुटण्याआधी बांद्रा टर्मिनसकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेकडो मजुरांची गर्दी लोटल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला

मात्र नोंदणी न केलेले अनेकजण रेल्वे स्थानकाजवळच्या रस्त्यावर तसंच पुलावर जमा झाले होते त्यांना नंतर पोलिसांनी पांगवल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे स्थलांतरित कामगारांसाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्याकरता गंतव्य ठिकाण असलेल्या राज्याच्या परवानगीची गरज नाही असा खुलासा रेल्वे मंत्रालयानं केला आहे

सर्व राज्य सरकारांनी विशेष श्रमिक रेल्वेसंदर्भात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आणि स्थलांतरित कामगारांना पाठवण्याची तसंच आपल्या राज्यात पोहोचलेल्या कामगारांची व्यवस्था करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत

विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तूलनेत किंचित वाढ झाली

घरीच रहा सुरक्षित रहा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र िणि राज्य सरकारनं दिलेल्या सूचनांचं पालन करा िणि ऐकत रहा काशवाणी